शेतकरी मध्छिमारांच्या कल्याणासाठी केंद्रसरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आंध्रप्रदेशात विशाखापट्टणम इथं काल जाहीर सभेत ते बोलत होते मछिमारांच्या कल्याणासाठी साडेसात हजार कोटी रुपयांची तरतूद करुन वेगळा विभाग सरकारनं सुरु केला असून मासेमारीसाठी उपयुक्त उपकरणं आणि इतर पायाभूत सुविधांकरता अर्थसहाय्य देण्यात येणार आहे दक्षिण तटवर्ती रेल्वे विभाग सुरु करण्याची प्रलंबित मागणीही पूर्ण केली असल्याचं मोदी यांनी सांगितलं

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या काँप्रेसच्या घोषणेवर त्यांनी टीका केली काँप्रेस पक्ष केवळ निवडणुकांच्या काळातच अशा घोषणा करतो आणि निवडक लोकांनाच त्यांचा फायदा होतो असं ते म्हणाले

भारतीय हवाई सेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना काल पाकिस्ताननं अटारी वाघा सीमेवर भारतीय अधिकाऱ्यांकडे सोपवल्यावर ते रात्री नवी दिल्ली इथं पोहचले

भारतीय हवाई दल वैमानिक अभिनंदन वर्धमान यांची सुटका झाल्याचं संयुक राष्ट्रांचे महासचिव अंटोनियो गुटेरस यांनी स्वागत केलं आहे त्यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिख यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं की भारत आणि पाकिस्ताननं विधायक संवाद चालू ठेवला पाहिजे जम्मू कश्मीरमधे पाकिस्तानी सैन्यानं सलग आठव्या दिवशीही युद्धबंदीचं उल्लंघन करत नियंत्रण रेषेजवळच्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यातल्या भारतीय लष्कराच्या चौक्यांवर आणि नागरी भागात गोळीबार सुरु केला भारतीय सैन्यही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहे

कारगील युद्वात महत्त्वाची कामगिरी करणारे एयर मार्शल रघुनाथ नंबियार यांची भारतीय हवाई दलाच्या पश्चिम विभागाच्या प्रमुखपदावर नियुक्ती झाली आहे

अरवली पर्वतरांगामध्ये बांधकामाला परवानगी देण्याबाबत कायद्यात सुधारणा केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं हरयाणा सरकारवर ताशेरे ओढले आहेत हरयाणा सरकारच्या या निर्णयामुळे जंगलाची हानी होणार असल्यामुळे याला परवानगी मिळू शकत नाही असं न्यायालयान स्पष्ट केलं आहे हरयाणा विधानसभेन बांधकाम आणि वनक्षेत्राशी संबंधित नसलेल्या क्षेत्रासाठी हजारो एकर जमीन खुली करण्याचा निर्णय घेतला आहे

मुंबईतल्या परळ रेल्वेस्थानकाचं रुपांतर उद्यापासून टर्मिनसमध्ये होणार असून या कार्यक्रमाला रेल्वेमंत्री पियूष गोयल उपस्थित राहणार आहेत

नागपूर साप्ताहिक हमसफर एक्सप्रसेचं उद्घाटनही यावेळी व्हिडीओ लिंक द्वारा होणार आहे सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद नवीन रेल्वे रुळ अंबरनाथ तसंच बदलापूर स्टेशन सुधारण्यासाठी पायाभरणी कार्यक्रमही यावेळी होईल या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर अनंत गीते रामदास आठवले आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत मन की बात अ सोशल रिवॉल्युशन ऑन रेडियो या पुस्तकाचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं प्रकाशन झालं

सध्याच्या काळात दूरचित्रवाणी वाहिन्यांनी स्वतःच्या कलानं बातम्या देण्याचा सपाटा लावला असताना केवळ आकाशवाणीच्या बातमीपत्रातून सत्य वार्तांकनाचा अनुभव येत आहे असं त्यांनी नमूद केलं व्हिडिओकॉन कंपनीचे प्रवर्तक वेणूगोपाल धूत आणि आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्या सर्व ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयानं काल छापे घालून झडती घेतली धूत यांना बँकेकडून सुमारे एक हजार आठशे पंचाहत्तर कोटी रुपये कर्ज देताना झालेली अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या तपासासाठी ही चौकशी केली जात आहे

व्हेनेझुएला या देशाला अमेरिकेकडून माणूसकीच्या दृष्टीकोनातून मिळत असलेली मदत विना अडथळा चालू राहवी अशा आशयाचा प्रस्ताव अमेरिका आणि युरोपियन देशांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत प्रस्ताव मांडला होता

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं हमजा बिन लादेनचा समावेश प्रतिबंधित व्यक्तींच्या यादीत केला आहे